डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक विचारवंत आणि लेखक डॉ भाऊ लोखंडे यांचं निधन

आय आय टी गवहाटीच्या दीक्षांत समारंभात आज दुक श्राव्य माध्यमाच्याद्वारे त्यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला आगामी काळात यूवकांच्या मनातील स्वप्न राष्ट्राच्या वास्तवाला आकार देणारी ठरतील अस ते म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणांच उद्दिष्ट हे शिक्षणाला तंत्रज्ञानाशी जोडणार अस असल्याचं त्यांनी सांगितल या धोरणांतर्गत राष्ट्रीय तंत्रज्ञान शिक्षण नीती मंच स्थापन केला जाणार असून नवीन संशोधनाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे

आगामी काळात ही संस्था एक महत्वाची भारतीय ज्ञान संस्था तसच आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्याच एक प्रमुख केंद्र म्हणुन काम करेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली

या विधेयकाद्वारे केंद्र सरकारला केवळ युद्ध आणि दृष्काळ यासारख्या विलक्षण परिस्थितीत विशिष्ट अन्नधान्य प्रवठ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे

या सुधारीत विधेयकानुसार भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्यात आले आहेत यावरील चर्चेत बोलताना ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या विधेयकामुळे स्थानिकांना प्रोत्साहन मिळेल असं सांगितलं

यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या निवडीनुसार उत्पादन विक्री करता येईल आणि मागणी पुरवठा साखळीत संतूलन निर्माण करण्याचं स्वातंत्र्य मिळेल या विधेयकामुळे अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन मिळून त्याचा साठा निर्माण करता येणार आहे

या विधेयकामुळे गुजरातमधील संरक्षण शक्ती विद्यापीठाला राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे या विधेयकामुळे पोलीस प्रशिक्षण प्रणाली आणखी मजबूत केली जाणार असल्याचं गुह राज्यमंत्री जी किशन रेड़डी यांनी या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं वाय एस आर कॉप्रेसघे विजय साई रेड्डी जनता दलाघे आर सी पी यू

सिंह तेलगू देसम पक्षाचे रवींद्र कुमार आणि बिजू जनता दलाचे मूजीबूल्लापाह खान यांनीही चर्चेत भाग घेऊन या विधेयकाचे समर्थन केलं कामगार विधयुक् कामगारांच्या हिताचं रक्षण करणारी तीन विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आली देशभरातल्या कामगारांच्या कल्याणासाठी ही विधेयक महत्त्वपूर्ण ठरतील अस केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवाल यांनी या विधेयका वरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं

काही गुन्ह्यांसाठी दंड आणि तुरूंगवास या शिक्षा या विधेयकाद्वारे वगळण्यात आल्या आहेत तर काही गुन्ह्यांमध्ये देय असणारी दंडाची रक्कम देखील याद्वारे कमी करण्यात आली आहे या कायद्याचे महत्व फार पूर्वीपासून जाणवल होत अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकाच्या चर्चेदरम्यान दिली आहे

कंपन्यांच्या चांगल्या कामकाजासाठी दंड तरतुदी कमी करण्यात आल्या आहेत हे विधेयक कंपन्यांसाठी अनुकुल वातावरण निर्माण करेल असं बी जे डी च्या सुजित कुमार वाय एस आर चे विजय साई रेड़डी यांनी या विधेयकावर चर्चा करताना सांगितलं निलंवित राज्यसभेवर बहिष्कार घातलेल्या आठ निलंबित खासदारांनी संसद भवन संकूलातील आपलं धरणे आंदोलन संपवलं असून आणि शेतीविषयक विधेयकां विरोधातील आपला लढा आपण रस्त्यावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितले नध्मल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला समाजवादी पक्षाच्या जया बच्चन आणि कॉप्रेसचे अहमद पटेल दिग्विजय सिंह आणि शशी थरूर या विरोधी नेत्यांनी या निलंबित खासदारांची भेट घेवून त्यांना पाठिंबा दिला तर या खासदारांनी रात्रभर आंदोलन केल्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे सकाळी त्यांच्यासाठी चहापान धेवून गेले होते हरिवंश यांची ही वागणुक उद्दात्त आणि प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर द्वारे केलं आहे तर हे निलंबन जो पर्यंत मागे घेतलं जात नाही तो पर्यंत आपण राज्यसभेत विरोध करणार असल्याचं कॉप्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे निलंबित खासदारांनी आपल्या गैरवर्तणूकीबद्दल माफी मागितल्यास त्यांचं निलंबन मागे घेण्याचा विचार केला जाईल असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे राज्यसभेच्या सभापतींनी सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचं आवाहन केलं आहे

गेल्या सलग चार दिवसांत नव्यानं बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच प्रमाण जास्त असल्याचं भूषण यावेळी म्हणाले निती आयोग डॉ व्ही के पॉल म्हणाले की एकंदर परिस्थिती नियंत्रणात असून अजूनही त्यासाठी निकराची लढाई सुरु आहे

नृकत्याच अधिसूचित करण्यात आलेल्या जिल्हा निवासी कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ पॉल म्हणाले की एम डी किवा एम एस चं शिक्षण घेत असलेल्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या भाग म्हणून जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांची नेमणूक अनिवार्य करण्यात आली आहे भारतीय वैद्यकीय परिषदेचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले की दुसरं सेरो सर्वेक्षण पूर्ण झालं असून लवकरच त्याची माहिती दिली जाईल तर अनेक शहरं आणि जिल्ह्यांना सेरो सर्वेक्षण करण्यास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे या राज्यांमधल्या कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांसह गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवल आहे राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणीत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांवर आणि भारतीय वैद्यकीय परिषदेने ठरवलेल्या इतर पात्रतेनुसार ही निवड केली जाणार आहे

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत

या सर्वांना शिधापत्रिका पुरवल्यास त्यांचं उपजीविकेचा प्रश्न सुट्र शकतो असं याबाबत न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत भूषण यांनी म्हटलं आहे त्यागी म्युच्यूअल फंड या बँका नाहीत आणि त्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करू नये असा स्पष्ट इशारा सेबीचे अध्यक्ष अजय त्यांगी यांनी दिला आहे काही म्यूच्यूअल फंड बँकांच्या धर्तीवर ग्राहकांना त्यांच्या हप्त्यास स्थगिती देण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे असोसिअशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया या संघटनेच्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते कर्ज म्युच्युअल फंडांनी हे नेहमी लक्षात ठेवावं की गुंतवणूक आणि कर्ज देणे यात फरक असल्याचं त्यागी यांनी यावेळी सांगितलं टाय भारतीय दूरसंचार विभागाला नेट न्युट्रलिटीच्या नियमांवर देखरेख करण्यासाठी बहुभागधारक संस्थेची निर्मिती करण्याची शिफारस ट्राय अर्थात भारतीय दुरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केली आहे या बह् भागधारक मंडळाची भूमिका नेट न्युट्रलिटीच्या तत्त्वांच्या देखरेखीसाठी आणि अंमलबजावणीसाठी सल्ला आणि पाठबळ देण्याची असेल इंटरनेट ट्राफिक सुविधेची देखरेख करणे नेट न्यूट्लिटीच्या तक्रारींची चौकशी करणे इंटरनेट सेवांच्या देखरेखीवर आधारित अहवाल सादर करणे आणि इतर सदस्यांनी सादर केलेल्या अहवालाचा आढावा घेणं यासारख्या गोष्टींना ही संस्था जबाबदार असेल ट्रायनं म्हटलं आहे तसंच ही संस्था नेट न्युट्रलिटीची तांत्रिक मानके तयार करणे आणि कार्यपद्धती निश्वित करण्यास मदत करेल नेट न्युट्रलिटीच्या तत्वांनुसार त्याची सेवा देणाऱ्यांना भेदभाव करण्यापासून अटकाव करणे सेवा खंडित करणे या गोर्टींसाठी मनाई केली जाते जम्म कश्मीर काश्मीर खोऱ्यातल्या बडगाम जिल्ह्यात आज एक दहशतवादी सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला पोलिस सुत्राना मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासूनच मध्य काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील चरार ए शरीफ परिसरात काही दहशतवादी लपलेल्या जागेला सुरक्षा सैनिकांनी वेढा देवून शोध मोहीम सुरु केली होती संध्याकाळनंतर आज सकाळपासून दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरु केला चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आलं शेवटच वृत्त हाती आलं तेव्हा चकमक सुरूच होती

बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं आज नागपूर इथं निधन झालं

त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केलं होतं विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फुले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते लोखंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही डॉ भाऊ लोखंडे यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे भाऊ लोखंडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहेत आशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे

जम्मू काश्मीर श्रीनगर लदाख मुझफराबाद आणि गीलगीट मध्ये आकाश प्रामुख्यानं निरभ्न राहील अहमदाबाद इथं आकाश ढगाळ राहील देहराद्न चंडीगड हैदराबाद पाटणा आणि गृवाहाटी इथं काहे ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे